जागतिक महिला दिनी राज्यात सर्वत्र नारीशक्तीचा जागर

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून महिलांसाठीही विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे कृषी सिंचन नागरी विकास आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीही अर्थ संकल्पात तरतूद केली आहे

कोरोना काळात राज्याच्या अर्थविक्षाला मदतीचा हात देणाऱ्या कृषी क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार आहे

महिला दिनी सादर झालेल्या या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक नवीन घोषणा करण्यात आल्या नवीन घर विकत घेताना गहिणीच्या नावावर केलं तर मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये राजमाता जिजाऊ गृह स्वामिनी योजने अंतर्गत एक टक्क्याची सवलत दिली जाणार आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतीज्योती सावित्राबाई फुले योजना जाहीर करण्यात आली

मुंबईला झूकत माप देणाऱ्या या अर्थ संकल्पात मुंबई आणि परिसरातल्या विविध भागात सार्वजनिक वाहतूक आणि नागरी सेवांच्या उभारणीसाठी विविध घोषणा अर्थसंकल्पात केल्या आहेत

कामगार दिल्यांग तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठीही यात निधीची तरतूद असून प्रत्येक जिल्हा मुख्यालयात अत्याध्रनिक राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क स्थापन केलं जाणार असल्याची घोषणाही वित्त मंत्री अजित पवार यांनी काल केली

आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी पुणे अर्थसंकल्प प्रतिक्रिया हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देणारा आणि समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे तर शेतकरी युवा महिला मागासवर्गीय अशा सर्वच घटकांचा अपेक्षाभंग करणारा हा निराशाजनक अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आरोग्य ड संवर्ग पदं आरोग्य विभागातील ड संवर्गाची पदं महिनाभरात भरली जातील अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल विधानपरिषदेत दिली

अ आणि ब संवर्गाच्या बाबतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती नियमात बदल होत आहेत या पार्श्वभूमीवर येत्या महिन्याभरात मुख्य सचिवांकडे आरोग्य सामान्य प्रशासन विधी आणि न्याय विभागासह संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन प्रश्न सोडवला जाईल असं टोपे म्हणाले

कडकडीत टाळेबंदी अनुभवली अजूनही निर्बंधातच जगतो आहोत आर्थिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक सर्वच क्षेत्रात कोंडमारा अनुभवतो आहोत तरीही जिद्दीनं या संकटाशी लढतो आहोत

आता पुन्हा चाल करून येत असलेल्या या विषाणूच्या वाटचालीचा मागोवा घेणारा हा वृत्तांत

ऑगस्टमध्ये मात्र नक्बाधितांची संख्या वाढतच असली तरी बरे होणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ सुरू झाल्यानं उपचाराधीन रुणांच्या संख्येतील वाढीची गती मंदावली हे समाधानही फार काळ टिकलं नाही बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढतंच राहिलं पण नवबाधितांच्या संख्येतल्या वाढीचं प्रमाण त्याहूनही अधिक वाढल्यानं सप्टेबर महिन्यात रुष्णसंख्येचा उच्चांक नोंदवला गेला

त्यानंतर मात्र नवबाधितांची संख्या कमी व्हायला सुरूवात झाली तरी रुण बरे होण्याचं प्रमाण वाढतंच राहिल्यानं उचाराधिन रुणांची संख्या कमी होत गेली रुणसंख्येतली ही घसरण वादीच्या गतीपेक्षाही वेगवान होती

त्यानंतर गती मंदावली तरी साथीचा जोर ओसरण फेड्रवारीपर्यंत सुरूच होतं

त्यानंतर मात्र साधीनं पुन्हा जोर धरला आहे यावेळची रुणवादीची गतीही सध्या पूर्वीपेक्षा जास्त दिसते

आता लस हाती आली आहे त्यामुळे एक दिवस या विषाणूवर मात करणारच असा विबास आहेच असं असलं तरी लढा गांभिर्यानं घ्यायचं सोडून नियम धाव्यावर बसवले तर हातातोंडाशी आलेला विजय गमावून बसू अशी साधार भीति वाटायला लावणारी ही परिस्थिती आहे महिला दिन महिला दिनानिमित्त काल राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचे सत्कार विधायक कार्यक्रम नवीन गोष्टींची रुजवात यांच्याद्वारे महिला शक्तीला सलाम करण्यात आला

महिला दिनानिमित्त काल राज्यात ठिकठिकाणी वैविध्यपूर्ण उपक्रमांनी स्त्रीशकीचा जागर करण्यात आला लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिदंधक कक्षाचं उद्घाटन पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांचे हस्ते करण्यात आलं वाशीम जिल्ह्यातील कारंजा नगरपरिषदेत कालमुख्य कार्यकारी अधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी पदाचा पदभार प्रशासकीय सेवेतल्या विद्या भरणे यांच्याकडे देऊन एक नवीन पायंडा पाडला सेंनिटरी नॅपकिन्सची पर्यावरणप्रक विल्हेवाट या उपक्रमाचा शुभारंभ महिला आणि बालविकास मंत्री अेंड यशोमती ठाकूर आणि माहिती जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला

चंद्रपूरमध्ये महिलांच्या स्कूटर रँलीचं आयोजन करण्यात आलं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह आकाशवाणी बातम्यांसाठी वैष्णवी कारंजकर पुणे एमटीडीसी पर्यटक निवास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे सिंहगड किल्ला आणि अक्कलकोट इथं नव्यानं पर्यटक निवास बांधण्यात येत असूनत्यांचं काम नव्वद टक्के पूर्ण झालं आहे येत्या पंधरा दिवसात हे दोन्ही पर्यटक निवास सुरू होतील अशी माहिती महामंडळाचे पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली

राह्रीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातले आधुनिक कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राचे सदस्य डॉ सचिन नलावडे यांनी फुले रोबो नावाचा हा यंत्रमानव तयार केला आहे

फुले रोबो हा यंत्रमानव हा फळबागेसाठी फवारणी करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे मकेश अंबानी उद्योपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याच्या प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून केला जात होता

काही दिवसांनंतर कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याजवळ मुंब्रा खाडीनजीक आढळून आला होता

या रेल्वे रुळाला लागून नागझिरा अभयारण्य आहेया ठिकाणी वन्य प्राणी ये जा करत असतात

त्याचवेळी चंद्रपूरकडून मालगाडी गोंदियाच्या दिशेनं येत असताना एका बछड्याचा रेल्वेच्या धडकेनं मृत्यू झाला बहिष्कार हिंगोली जिल्ह्यातल्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना आश्वासनानंतरही लॅपटॉप आणि प्रिंटर उपलब्ध करून देण्यात न आल्यानं आजपासून ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट राज्य तलाठी संघानं घेतला आहे

पण प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली

हिंगोली रोपवन आग हिंगोली जिल्ह्यातल्या कळमन्री तालुक्यातल्या शेवाळा गावालगत असलेल्या रोपवनाला काल आग लागली

सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी आणि देवजना शेवाळा गावातल्या ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली हवामान विदर्भाच्या बऱ्याच भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली असून कोकणात बऱ्याच भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात काल तापमान सरासरीच्या जवळपास होतं

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार